त गेल्या दीड दशकापासून केल्या जात असलेल्या मराठवाड्यातल्या रेल्वे मागण्यांवर विचार व्हावा खासदार इम्तियाज जलील यांची लोकसभेत मागणी

काही राज्यांनी हे उत्तर देण्यासाठी मुदत मागितली तर काही काही राज्यांनी पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुका असल्यानं ही सुनावणी स्थगित करण्याची विनंती केली मात्र न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार देत राज्यांना उत्तर देण्यास आठवडाभराची मुदतवाढ दिली

दरम्यान निवडणुकीत मतदारांनी मतदान यंत्रावरचा वरीलपैकी कुणीही नाही नोटा हा पर्याय अधिक वापरला आणि उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मतं मिळाली तर संबंधित निवडणूक रद्द व्हावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे नोटाला अधिक मतं मिळाल्यास पुन्हा नव्याने मतदान घ्यावं का असं सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग तसंच केंद्र सरकारला विचारल आहे यासंदर्भात चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

त्या काल लोकसभेत बोलत होत्या सध्या मात्र जीएसटी परिषदेनं अशी कोणतीही शिफारस केलेली नाही केंद्र सरकारचाही तसा प्रस्ताव नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भातल्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांवरचे कर कमी करावेत केंद्र सरकारही त्याबाबत विचार करेल असं नमूद केलं

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली

ते काल लोकसभेत अर्थसंकल्पातल्या रेल्वे मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे मार्ग तसंच औरंगाबाद पुणे रेल्वे मार्गाच्या मागणीचा उल्लेख करत त्यांनी या मार्गांच्या उपयुक्ततेचा आढावा घेतला औरंगाबाद आणि परिसरातून अनेक वर्षाँच्या मागणीनंतर सुरू झालेली कोल्हापूर धनबाद रेल्वे औरंगाबादहून रद्द करण्यात आल्याबद्दल जलील यांनी खंत व्यक्त केली

मराठवाड्यातल्या रेल्वे विकासासाठी आयुष्यभर कार्यरत असलेले औरंगाबाद इथले कार्यकर्ते ओमप्रकाश वर्मा यांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची दखल घेण्याची मागणी खासदार जलील यांनी केली मराठवाड्यातल्या खासदारांची मुंबईत बैठक घेऊन सर्व म्द्यांवर चर्चेची गरज त्यांनी व्यक्त केली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी विवाहित महिलांवर त्यांच्या पतीकड्रन होणाऱ्या लैंगिक अत्याचाराकडे लक्ष वेधलं पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध हा गुन्हा मानून शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली

भागवत कराड यांनी मराठवाड्यात भूजलाची पाणी पातळी खालावत असून त्यामुळे भेडसावणाऱ्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली

आज मध्यरात्रीपर्यंत संप सुरू राहणार आहे

कोविड पार्श्वभूमीवर धरणे अथवा मोर्चे काढले जाणार नसल्याचं तुळजापूरकर यांनी सांगितलं

त्यामुळे बँकांचं कामकाज विस्कळीत झालं आहे मात्र बँकेच्या नेट बँकिंग मोबाईल बँकिंग एटीएम सुविधा सुरळीत चालू राहतील अशी माहिती संघटनेचे सचिव सुनील हट्टेकर यांनी दिली लातूर शहरात बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन बँक खाजगीकरणाचे अर्थव्यवस्थेवर आणि दैनंदिन जीवनावर होणारे दृष्परिणाम याविषयी संवाद साधला

विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा सराव करता यावा स्वयं अध्ययनासाठी मदत व्हावी परीक्षेला जाण्यापूर्वी आत्मविश्वास वाढावा यादृष्टीनं प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ही परीक्षा होणार आहे परीक्षेदरम्यान कोविड संदर्भात काळजी घेण्यासाठी विद्यापीठाने वीस अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे

जनतेनं कोविड नियमांचं पालन करुन सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना केलं

त्यामुळे बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे परिणामी राज्यात सध्या रुग्णखाटांची कमतरता नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला अनावश्यक गर्दी टाळावी मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या नियमांचा अवलंब केल्यास संसर्गाला आळा घालू शकतो असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला

उपाहारगृहांची स्वयंपाकघरं सुरू राहतील आणि अन्नपदार्थांची घरपोच सुविधा सुरु राहणार आहे पैठण इथली नाथषष्ठी यात्राही यंदा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे

चार एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहतील शहरातले खासगी शिकवणी वर्गही चार एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश आहेत

विपीन इटणकर यांनी काल जारी केले शाळास्तरावर ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत दरम्यान पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल जिल्हा आरोग्य यंत्रणा तसंच सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची सूचना चव्हाण यांनी केली

दरम्यान वारंवार सूचना देऊनही मास्कचा वापर होत नसल्याचं दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे

या आस्थापनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत स्वयंपाकगृह सुरु ठेवून अन्न पदार्थांची घरपोच सेवा देता येणार आहे निवासी सेवा असलेल्या उपहाराग्रहांमध्ये निवासी अतिथींना त्यांच्या खोलीतच जेवण पुरवलं जाईल

लातूर इथले विकास सूर्यवंशी यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना समाज माध्यमातून याबाबत सूचना केली होती

सावंत यांनी काल कोविड लस घेतली जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला वेग आला असून लसीकरण केंद्रांवर लस घेण्यास इच्छकांचं प्रमाण वाढत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर इथं व्रक्ष लागवडीसाठी जपानमधली मियावाकी चळवळ राबवणं आवश्यक असल्याचं मत ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वय डॉ पवन लड्डा यांनी व्यक्त केलं आहे नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्वच्छ ग्राम हरित ग्राम या विषयावर ब्धोडा इथं प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ आणि हरित करण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे असं लड्डा म्हणाले

बिनविरोध आलेल्या सहा जागांपैकी बोर्डीकर गटाकडे पाच आणि वरपूडकर गटाकडे एक जागा आहे

उस्मानाबाद इथं वाहन चालवण्याचा परवाना काढून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेणाऱ्या आरटीओ एजेंट ओंकार नागनाथ थोरबोले याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकान ताब्यात घेतल सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आठ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे

पूर्णा ते नांदेड दरम्यान काही रेल्वे फाटकावर भ्यारी पुलांचं काम करण्यात येणार आहे

या अन्षंगाने शेतकरी बांधवांनी तयार पिकांची काढणी करून घ्यावी